कुंभमेळ्याला भेट देणार दहशतवाद वित्तपुरवठा प्रकरणी फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनच्या आठ ठिकाणी एनआयएनं घेतली झडती कलाम सॅंट आणि मायक्रोसॅंट आर या उपग्रहांचं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून होणार प्रक्षेपण जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशीयन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधु सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचा उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश देशात जनस्नेही व्यवस्था आणि यंत्रणा निर्माण करणं हा आपल्या सरकारचा एक मुख्य उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बारामती गडचिरोली हिंगोली नांदेड आणि नंदुरबार या लोकसभा मतदार संघातल्या भाजपा कार्यकर्त्यांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला त्या वेळी त्या बोलत होते ज्या यंत्रणा आणि कार्यक्रम सुरु केलेत त्यात जनतेला पहिलं स्थान दिलं असून नागरिकांच्या समस्या परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे असं त्यांनी सांगितलं एनडीए सरकार फक्त आपलेच नाही तर मागच्या सरकारनं सुरु केलेले प्रकल्पही पूर्ण करत आहे असं मोदी म्हणाले यावेळी मोदी यांनी काँप्रेसवर जोरदार टीका केली भारतीय जनता पक्षात एक व्यक्ती अथवा कुटुंबाच्या इच्छेनुसार नव्हे तर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जातात असा टोला त्यांनी लगावला पूर्व उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही टीका केली नव्या भारताच्या विकासात परदेशस्थ भारतीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे

जागतिक कीर्ति मिळवलेले परदेशस्थ भारतीय हे भारताचे सांस्कृतिक राजदूत आहेत असं ते म्हणाले भारत ही अब्जावधी कल्पना आणि अब्जावधी संधी असेलेली भूमी आहे मेक जि डिया डिजिक्ले डिया या कार्यक्रमांसाठी अनिवासी भारतीयांकडून गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची देशाला अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं

मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही यावेळी उपस्थित होत्या मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवींदकुमार जगन्नाथ आणि पंधराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आलेले प्रतिनिधी आज प्रयागराज बिल्या कुंभमेळ्याला भे देणार आहेत त्यांच्या भे साठी चोख सुरक्षा व्यस्था ठेवली असून संगमावर स्नान आणि अक्षय वा बिरच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या आठवडयात परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत

कोणत्याही तणावाशिवाय परीक्षांना सामोरं कसं जायचं या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री आणि विद्यार्थी शिक्षक पालक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात यावेळच्या कार्यक्रमात दक्षिणपूर्व आशिया आणि रशियातले विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

राष्ट्रपती भवनानं काल जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे जे ज्ञी सध्या अमेरिकत वैद्यकीय उपचारांसाठी गेले आहेत पुन्हा कार्यभार सांभाळेपर्यंत ते बिनखात्याचे मंत्री राहतील असं पत्रकात म्हाले आहे निवडणुक आयोगानं आज नवी दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या निवडणुका यासंदर्भात या परिषदेत प्रामुख्याने चर्चा होणार आहे मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणुक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह बांग्लादेश भूतान कझाकस्तान मालदिव रशिया आणि श्रीलंका या देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संघटनांचे प्रमुख आणि इतर प्रतिनिधीही या परिषदेत सहभागी होतील निवडणुका सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या असाव्यात यासाठी परिषदेत सहभागी विविध देशांचे मान्यवर आपले अनुभव उत्तम पद्धती आणि उपक्रमांबाबत माहिती देतील विविध देशांमधल्या मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतला सहभाग तसंच नागरिकांना या प्रक्रियेत सामावून घेण्याबाबतही या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे निवडणूक आयोगाच्या व्हॉईस इंटरनॅशनल या त्रैमासिकाचं प्रकाशनही या परिषदेत होईल

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचं हॅकींग आणि निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्यासंदर्भात एका स्वघोषित सायबर तज्ञाने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं केलेल्या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं यासंदर्भात मंगळवारी दिल्ली पोलीसांशी संपर्क साधला होता

यात उत्तरप्रदेश राजस्थान दिल्ली गुजरात केरळ आणि श्तिर ठिकाणांचा समावेश आहे

या वर्षातलं झोचं हे पहिलं प्रक्षेपण आहे आज रात्री अकरा वाजून चाळीस मिनी नी हे प्रक्षेपण होईल विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आतापर्यंतचा सर्वात छो उपग्रह कलामसॅ ला कक्षेत स्थापित केलं जाईल त्याचबरोबर मायक्रोसॅंध्आर उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे हा उपग्रह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कामांसाठी सोडला जात आहे अशी माहिती स्रोचे अधक्ष डॉ के सिंवन यांनी दिली महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसित गावात शासनाकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेतून पुन्हा मेळघाटातल्या मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलामध्ये मेळघाटात केलपनी गुलरघट परिसरात काल सशस्त्व संघर्ष झाला

या पार्श्वभूमीवर आज केलपनी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याचं आमचे वार्ताहर आनंद गंभीर यांनी कळवलं आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची अंमलबजावणी करत नसल्याबद्दल महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यावर जोरदार टिका केली आहे स्वियांच्या बाबतीत पश्चिम बंगाल राज्य सरकारची भूमिका घातक असल्याचंही गांधी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

जकार्ता इथं होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स महिला एकेरी बँडमिंटन स्पर्धेच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू सायना नेहलवालकिदाम्बी श्रीकांत तसंच मनू अत्री आणि बी सुमीथ रेङ्डीच्या जोडीनं प्रवेश केला आहे

उपउपान्त्यपूर्व फेरीचे सामने आज होणार आहेत आज राष्ट्रीय बालिका दिन आहे उज्वल भविष्यासाठी बालिका सक्षमीकरण ही यंदाच्या बालिका दिनाची संकल्पना आहे याचं औचित्य साधून महिला आणि बाल विकास मंत्रालयानं बे ी बचाओ बे ी पढ़ाओ कार्यक्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला आहे महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते पांच राज्यांचे प्रधान सचिव आणि आयुक्तांचा सन्मान केला जाणार आहे